मुंबई उच्च न्यायालयाच्या यावर्षी जून महिन्याच्या आदेशावरुन मंत्रालयानं हे निर्देश दिले आहेत इंग्रजी भाषेतल्या शेड्यूल्ड कास्ट या शब्दाचं इतर कोणत्या राष्ट्रीय भाषेत केलेलं भाषांतर हे सरकारी कामकाज प्रमाणपत्र आणि अन्य प्रकरणातच केलं जाऊ शकतं असं मंत्रालयानं म्हटलं आहे मंत्रालयानं यावर्षी मार्च महिन्यात काढलेल्या अधिसूचनेत केंद्र आणि राज्य सरकारांनाही दलित या शब्दाऐवजी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती हा शब्द वापरण्याचा सल्ला दिला होता

यासंदर्भातलं पत्र त्यांनी केंद्र सरकारला पाठवलं आहे न्यायमूर्ती गोगोई पुढच्या महिन्यात येत्या तीन ऑक्टोबरला सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील असं पीटीआयच्या व्रत्तात म्हटलं आहे

जम्मू काश्मीरमध्ये बारामुला जिल्ह्यात गस्तीवर असलेल्या निमलष्करी दलाच्या ताफ्यावर अज्ञात दहशतवाद्यांनी हल्ला केला यात चार जवान जखमी झाले आज सकाळी हा हल्ला झाला दहशतवाद्यांना पकडण्यासाठी या परिसरात शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे कूपोषणविरुद्ध लढा देण्याकरता सप्टेंबर हा महिना देशभरात राष्टीय पोषण माहिना म्हणून साजरा केला जात आहे या निमित्त कुपोषण रक्तक्षय जन्मतः अप्ऱ्या वजनाची बालकं या सारख्या समस्यांबाबत जनजागृती निर्माण करण्याकरता महिला बाल विकास मंत्रालयानं विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत किशोरवयीन मुली तसंच गर्भवतींच्या पोषणावर या महिन्यात विशेष लक्ष केंद्रीत केलं जाईल सहा वर्षाखालची मुलं किशोरवयीन मुली आणि गर्भवतींच्या पोषणात क्रमबद्ध रितीने सुधारण करणं हा या अभियानाचा हेतू आहे

उद्या नवी दिल्ली इथं होणाऱ्या एका कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हे राष्ट्रीय प्रस्कार प्रदान करण्यात येतील

नवीन योजना अधिक पारदर्शी निपक्ष आणि उत्कृष्टतेचा सन्मान करणारी असावी असा त्यामागचा उद्देश आहे

या आगीत अद्याप तरी कोणत्या जीवितहानीचं वृत्त नाही दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं नांदेड येथून पुण्याला जाण्याकरता या महिन्यात चार विशेष गाड्या चालवण्याच्या निर्णय घेतला आहे

ही गाडी पूर्णा परभणी परळी लातूर उस्मानाबाद कुर्डूवाडी दौंड मार्गे धावेल

टेंभूर्णा इथं स्क्रब टायफसचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर ही तपासणी करण्यात आली मात्र यात या गंभीर आजाराचा इतर कोणीही रुग्ण आढळ्रन आला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

अपूर्वी चंदेला चौथ्या स्थानावर आहे